श्रीलंक्खि ्ञिष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसद्या यांनी मोदी यांना श्रीलंका भर्षीचं निमंत्रण दिलं होतं या निमंत्रणाला प्रतिसाद आणि शद्तिरी राष्ट्रांना प्रथम प्राधान्य या भारताच्या धोरणाला अनुसरुन प्रधानमंत्री श्रीलंक्खा भर्षेद्विआहक्त या भटीत मोदी आणि सिरीसस्ता यांच्यात बैठक होईल

संबाथन यांचीही भट्टघणीर आहती प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना दर वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी सरकारनं अधिसूचना काढली आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारसिाडद्वींदा कोटी शेतक यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयान सर्व राज्य सरकारांना लाभात्यांची ओळख निश्वित करायला सांगितलं आहे राज्यसरकारन मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडल्याचं मुख्यमंत्री दर्षेद्रे फडणवीस यांनी म्हटलं आहा निओज औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टर्धन िं चारा छावणीला भट्ट दिल्यानंतर बोलत होत पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मराठवाड्यात पाच सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर कलेखिाहस्त अंतिम अहवाल लवकरच तयार कल्ला जाईल असं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात प्रीड तयार कलि जात आहा आ माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळपिका धरणातून वाहून जाणारं पाणी कोरङ्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाङ्याचा पाणी प्रश्न दूर होईल असा विधास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त क्ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे किमान पंचवीस आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत असा दावा राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या आमदारांनी भाजपमध्येयेण्याची उंछा दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे

टॉटन श्वें झालच्खा दुस या सामन्यात न्युझीलंडनशिफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव कली

ऑल डिया रडिओ एफ